पंतप्रधान कोविड नंतरच्या काळात एका नव्या जागतिक व्यवस्थेचा उदय होत आहे आणि यात योगदान द्यायचं की नाही हेदेशातल्या प्रत्येक नागरिकानं ठरवायचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेतराष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं भारत कोविड संकटातून उभारी घेत आत्मनिर्भर होण्याकडेवाटचाल करत आहे भारत आता केवळ मूकपणे बघ्याची भूमिका घेणारा देशराहिलेला नाही आता जगातला एकासशक्त बलशाली देश म्हणून आपल्याला पुढे यायचं आहे आणि त्यासाठी आत्मनिर्भर भारत व्होकल फॉर लोकल हामूलमंत्र महत्त्वाचा ठरणार असल्याचं पंतप्रधानम्हणाले कोविड काळात आपल्या जीवांची पर्वा न करता झोकून देऊन काम करणाऱ्या डॉक्टर्स परिचारिका स्वच्छता कर्मचारी अशा कोविड योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले

राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांच्यासंख्येत लक्षणीय वाढ झाली असली तरी काल नवबाधितांच्या संख्येत झालेली वाढ चिंतेतभर घालणारी आहे

ती काल पुन्हा एकदा तीन हजारच्या पुढे गेली

राज्यातकाल एकूण तीस कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली

मुंबई रायगड जळगाव नंदुरबार पुणे सोलापूर सातारा कोल्हापूरसिंधुद्ग रत्नागिरी बीड नांदेड अमरावती हिंगोली आणि बुलडाणा वगळता इतरजिल्ह्यांमध्ये काल मृत्यूंची नोंद झाली नाही मुंबई आणि जळगाव वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये मृत्यूंची संख्या एक किंवा दोन असल्यानं ती बाब दिलासादायक आहे

एक चळवळ म्हणून मोठ्या प्रमाणावर लसीकरणकरण्याची अशा प्रकारची ही राज्यातली पहिलीच मोहीम आहे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी महापालिका आयुक्त पी

शिवशंकर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते आणि पुणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ संजय देशमुख तसंच जिल्हा आरोग्य धिकारी डॉ शितलकुमारजाधव आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांच्या झालेल्या बैठकीत याउपक्रमाचं नियोजन करण्यात आलं

लसीकरणासंदर्भात व्यापक जनजागृतीही करण्यात येणार आहे यामध्ये लस न घेतलेले शासकीय आणि खासगी डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी फ्रन्टलाइन वर्कर यांचा या लसीकरणामध्ये समावेश आहे पिंपरी आयक्त पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काल कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली नवीन जिजामाता रुग्णालय इथं आयुक्तांना लस देण्यात आली लस घेतल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नसल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं लसीकरणाच्या यापहिल्या टप्प्यात वैद्यकीय आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना लसीकरण करण्यात आलं असून दुसऱ्याटप्यात पोलीस अधिकारी कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी आणि महापालिकेचे अधिकारी यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल असंही आयुक्तांनी सांगितलं

हा कार्यक्रम एफएम गोल्ड वाहिन्या आणि अतिरिक्तफ्रिक्वेन्सीवर रात्री साडे नऊच्या पुढे ऐकता येणार आहेत या कार्यक्रमात मुंबईच्याकिंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाचे डीन डॉ हेमंत देशमुख सहभागी होणार आहेत

सांगली नाटकदौरा कोरोनाच्या साथीमुळे ठप्प झालेल्या नाट्यविश्वामध्ये पुन्हा एकदा सकारात्मकतेची नांदी सुरू झाली आहे पुणे आणि मुंबई बरोबर आता पश्चिम महाराष्ट्रातही व्यावसायिक नाटकांचे प्रयोग सुरू होत आहेत प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या भूमिका असलेल्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग सांगली सातारा कऱ्हाड कोल्हापूर या भागांमध्ये मोठ्या कालखंडानं सुरू होत आहे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्या नंतर राज्यात इतरही ठिकाणी दौरे सुरू करण्याचा मानस असल्याचं प्रशांत दामले यांनी काल सांगलीत माध्यमांशी बोलताना सांगितलं कोरोना काळात सगळं ठप्प असल्यानं लोक कंटाळले आहेत आता हळूहळू एकेक गोष्टी सुरू होत असल्यानं ज्यांना प्रत्यक्ष मनोरंजनाची आवड आहे ते रसिक पुन्हा नाटकांकडे वळतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे कोरोना लातर कोरोना साथीच्याकाळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांबद्दल कृतज्ञताव्यक्त करण्यासाठी लातूरमध्ये पदयात्रा काढण्यात आली श्री मारवाडी राजस्थानशिक्षण संस्थेचे पदाधिकारी सदस्य शिक्षक कर्मचारी त्यात सहभागी झाले होते विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं

कोरोनाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या कोरोना योद्वे म्हणून सफाई कर्मचा यांचा सत्कार करण्यात आला